सुक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले तिसऱ्या टप्प्यातही सरकारी लसीकरण केंद्रांवर सर्व पात्र व्यक्तींना आधीप्रमाणेच मोफत लस दिली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे या टप्प्यामध्ये राज्यांना थेट उत्पादकांकडून लस खरेदीची अधिकार देण्यात आले असून स्थानिक गरजांची पूर्तता करण्यासाठी भागधारकांना मोकळीक दिली आहे

देशभरातल्या सर्व एम्स रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन खाटांची संख्या वाढवण्यात आली आहे पंतप्रधान औषध कंपन्या देशात औषधांचा आणि वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल औषध निर्माण क्षेत्रातील उद्योगांना केलं या क्षेत्रातल्या प्रतिनिधींशी त्यांनी काल दूर दृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला या उद्योगांना सर्व वाहतूक आणि इतर सुविधा पुरवण्यास सरकार तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं रेमडेसिव्हीर रेमडेसिव्हीर इंजेक्शनची जिथं गरज असेल त्यानुसार त्याचं वितरण केलं जावं असं नागप्र खंडपीठानं काल सांगितलं विविध राज्यांना आणि जिल्ह्यांना या औषधाचा पुरवठा करताना कोणते मापदंड लावले जातात याची माहिती देण्याचे आदेशही न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारला दिले आहेत

ऑक्सिजन एक्स्प्रेस राज्याला प्राणवायू पुरवठा जलद गतीने करता यावा यासाठी रेल्वे मार्गावरून ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्यात येणार आहे

सध्या दिल्लीतील आणीबाणीच्या परिस्थितीत खाटा ऑक्सिजन औषधं इत्यादीचा तुटवडा भासत आहे टाळेबंदीच्या काळात दिल्लीतील आरोग्यविषयक सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे असं केजरीवाल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं

दिल्लीतल्या शाळांसाठीही उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे

किराणा माल खरेदीच्या निमित्तानं फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे राज्यात पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध व्हावा या साठी राज्य शासनानं या शिवाय पेट्रोलियम उत्पादनं खतं कागद अश्या प्रकल्पांमधून किंवा कारखान्यांमध्ये वापरात नसलेल्या प्रकल्पांमधून ऑक्सिजन मिळवण्याचे प्रयत्न करावेत असं राज्य शासनाकडून सुचवण्यात आलं आहे

केरळमध्ये दोन आठवड्यांसाठीच्या रात्रीच्या संचारबंदीला आजपासून सुरवात होत आहे

मात्र सार्वजनिक वाहतुकीस बंदी घालण्यात आलेली नाही छत्तीसगडच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये टाळेबंदी लागू झाली आहे

पश्चिम बंगालमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्यानं सरकारी रुग्णालयांमध्ये चार हजार खाटा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून खासगी रुग्णालयांनाही खाटांची संख्या वाढवण्यास सांगण्यात आलं आहे उत्तर प्रदेशात टाळेबंदी जाहीर करण्याची आवश्यकता नसल्याचं राज्य सरकारनं म्हटलं आहे काल अलाहाबाद उच्च न्यायालयानं लखनौ कानपूर वाराणसी प्रयागराज आणि गोरखपूर या पाच शहरांमध्ये टाळेबंदी जारी करण्याचे आदेश दिले होते आसाम मध्ये इतर राज्यातून येणाऱ्या ट्रक चालकांची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तमिलनाडूमध्येही रात्रीची संचारबंदी आजपासून सुरू होत आहे सार्वजनिक वाहतुकीत त्या प्रमाणे बदल करण्यात आले आहेत

या निधीच्य माध्यमातून स्टार्ट अप कंपन्यांना संकल्पना प्रारूप निर्मिती उत्पादनाची चाचणी बाजारात प्रवेश आणि व्यावसायिक पातळीवर निर्मिती या सर्वांसाठी आर्थिक मदत केली जाणार आहे

पश्चिम बंगाल निवडणूक पश्चिम बंगाल निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीचा प्रचार काल संध्याकाळी साडे सहा वाजता संपला

भाजप सभा कोरोना संसर्गाची वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक सुरू असलेल्या पश्चिम बंगालमध्ये मोठ्या सभा न घेण्याचा निर्णय भाजपनं घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर वरिष्ठ नेते बंगालमध्ये छोट्या सभा घेणार आहेत या सभांना पाचशेहून अधिक लोक उपस्थित नसतील या छोट्या सभाही खुल्या मैदानात होणार असल्याचं भाजपतर्फे सांगण्यात आलं आहे

इन्जेन्यूईटी हे ड्रोन हेलिकॉप्टर एक मिनिटापेक्षा काही कमी काळ उडालं असलं तरी दुसऱ्या ग्रहावर एखादं विमान उडवण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे मुष्टियुद्व पोलंड इथं सुरू असलेल्या जागतिक युवा मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या चार महिला खेळाडूंनी उपांत्य फेरीत धडक मारत कांस्य पदक निश्वित केलं आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं